राज्यात लगेचच परीक्षा घेण्याजोगी स्थिती नाही

ज्या विद्यार्थ्यांना अशा रीतीनं मिळालेल्या गुणांवर समाधान नसेल त्यांना अंतिम परीक्षा देण्याची संधी देखील असेल अशी माहिती त्यांनी दिली

काही औषधांच्या उपचार पद्धतीला त्वरित मान्यता मिळावी शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून तातडीनं कर्जप्रवठा करण्यासाठी निर्देश द्यावेत अशा काही मागण्याही त्यांनी केल्या

सर्वोच्च न्यायालयात त्यांनी ही माहिती दिली आहे

परंतु या परिक्षांना विद्यार्थी हजर राहिल्यास कोरोनाचं संक्रमण वाढू शकतं म्हणून विद्यार्थ्यांना परिक्षा न देण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने हे निर्देश दिले

राज्य सरकारनं परिक्षा घेण्यास मनाई केली तरी आय सी एस ई बोर्ड तो निर्णय स्वीकारेल असं बोर्डाच्या वकीलांनी आज न्यायालयात सांगितलं राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबरच आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात आलं आहे

उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरु असून ती लवकरच पूर्ण केली जाईल असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणसह राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यातं काम युद्ध पातळीवर सुरु असून नुकसानग्रस्तांना गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या मदतीपेक्षा आणखी वाढीव मदत देणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं ते या नुकसानीचा आढावा घेण्याबाबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समधे बोलत होते निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई नुकसानग्रस्तांना तात्काळ देण्याचे काम सुरु झाले आहे खऱ्या नुकसानग्रस्तांना तात्काळ आणि योग्य ती मदत देण्यासाठी प्रशासनानं युद्धपातळीवर काम चालू ठेवावं नुकसानग्रस्तांना वाढीव मदत देण्याबाबतचा शासन निर्णय आजच जारी करुन वाटप तात्काळ सुरु केलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोकणातल्या फळबागांचे चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालं आहे या फळबागा वाचवण्यासाठी निश्वित असे धोरण लवकरच आखलं जाईल असे ते म्हणाले

वादळाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी रमेशकूमार यांच्या अध्यक्षतेखालच्या सहा जणांच्या पथकानं आज मंडणगड आणि दापोली तालुक्याला भेट दिली नुकसानीबाबतची संख्यात्मक माहिती देताना छोट्या छोट्या गोष्टींचीही बारकाईने नोंद घ्यावी कृषी मत्स्य महसूल महावितरण अशा सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या झालेल्या नुकसानीची बारकाईनं नोंद घेऊन अहवाल तयार करावा अशा सूचना केंद्रीय पथकानं यावेळी केल्या ब्रिटननं डेक्सामेथॅझोन या स्टिरॉईडला कोरोना वरच्या उपचारासाठी आज मान्यता दिली अशाप्रकारचे कोरोनावर उपचार करणारे हे पहिलेच औषध आहे या औषधामूळ कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमाण कमी होत असल्याचा दावा ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा विभागानं केला आहे

मात्र गंभीर परिस्थिती नसलेल्या रुग्णांना याचा लाभ होत नाही असं संशोधनात स्पष्ट झालं आहे कोविड बाधित रुग्णांना झालेल्या न्यूमोनियावर सौम्य किरणोत्सर्गाचा उपचार होण्याची शक्यता पडताळण्यासाठी नवी दिल्लीतल्या अखिल भारतीय आयूर्विज्ञान संस्थेत अभ्यास चालू आहे ऑक्सिजनवर असणाऱ्या दोन रूग्णांवर गेल्या शनिवारी सौम्य किरणोत्सर्गाचा वापर केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली आहे असं संस्थेच्या किरणोत्सार विभागाचे प्रमुख डॉ डी एन शर्मा यांनी सांगितलं यावर अधिक अभ्यास सुरू असून आणखी काही रुग्णांना किरणोत्सर्गाचा फायदा झाल्याचं सिद्ध झाल्यास कोविडमुळे होणाऱ्या न्यूमोनियाच्या गंभीर रूग्णांना हा उपचार उपलब्ध करुन दिला जाईल असंही ते म्हणाले कोविडच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमेडेझिवीर आणि टॉसिलीझुमाब या औषधांचा मोठ्या प्रमाणावर आणि वाजवी दरात पुरवठा करण्याची मागणी राज्य शासनानं केंद्राकडे केली आहे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज वार्ताहरांना ही माहिती दिली

वांद्रे कुर्ला संकूलातल्या दुसऱ्या टप्प्यातल्या आणि ठाण्यातल्या कोविड रुग्णालयांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी आज केलं

यामुळं गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत मुंबईसह राज्यात काही लाख खाटा उपचारासाठी निर्माण झाल्या ही मोठी गोष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

याशिवाय तेर अत्याधुनिक वैद्यकीय सामग्रीही याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे

मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबरोबर कंटेन्मेंट झोनच्या संख्येतही वाढ होत आहे

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या तत्वानुसार पालिका आयुक्तांनी आता नियमात काही बदल केले आहेत

हे रुग्ण लाखनी तालुक्यातले आहेत

ही व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात होती

गडचिरोलीतल्या आतापर्यंत कोरोनामुक्त राहिलेल्या देसाईगंज शहरात एक रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला आहे

जालना जिल्ह्यात आज आणखी सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांची भर पडली

नाईईईजिल्ह्यात आज एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही

परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातल्या संक्रमीत कक्षातील कोरोनाबाधित पाच रुग्णांपेकी ब या झालेल्या दोघांना आज घरी सोडण्यात आलं भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मतेला बाधा पोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुणालाही भारत चोख प्रत्युत्तर देईल असा शिवारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे ते आज मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित व्हीडीओ कॉन्फरन्समधे बोलत होते काल चीनशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांना त्यांनी आदरांजली वाहिली या जवानांचं बलिदान वाया जाणार नाही असं ते म्हणाले भारत हा शांतताप्रिय देश आहे शेजारी देशांशी सहमतीनं मार्ग काढण्यावर भारताचा भर असतो या भागात शांतता नांदावी यासाठीच आम्ही प्रयत्नशील असतो मात्र कृणी आगळीक केलीच तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठीही तयार असतो असं मोदी म्हणाले यावेळी प्रधानमंत्र्यांसोबत या बैठकीत सहभागी झालेल्या मुख्यमंत्र्यांनी उभं राहन दोन मिनिट शांतता पाळून शहीद जवानानंना आदरांजली वाहिली गलवान क्विं झालेल्या चकमकीबद्दल परराष्ट् मंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वैंग यी यांच्याशी संपर्क साधून तीव्र निषेध नोंदवलाय आज दपारीच त्यांनी वँग यांच्याशी द्रध्वनीवरुन संवाद साधला

गेला आठवडाभर या कराराची अंमलबजाणी करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका होत आहेत या दिशेनं काही अंशी प्रगती झालेली असताना चीननं नियंत्रण रेषेवर भारताच्या भभागात बांधकाम करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही चकमक झाली त्यात दोन्ही सैन्यांची जीवितहानी झाली असं त्यांनी सांगितलं या घडामोडींचा उभय देशांमधल्या संबंधावर गंभीर परिणाम होईल म्हणून दोन्ही देशांच्या सैन्यानं झालेल्या करारांचा सन्मान राखला पाहिजे सीमा पाळल्या पाहिजेत आणि त्यात बदल करण्यासाठी एकतर्फी कारवाया करु नयेत असंही त्यांनी सांगितलं चीनच्या परराष्ट्मंत्र्यांनी यावर चीनची भूमिका स्पष्ट केली

गेल्या चोविस तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला परंतू मुंबईला पाणीपूरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात मात्र पावसाने हजेरी लावली नाही येत्या चोवीस तासांत राज्यांत बहतांश ठिकाणी पाऊस पडेल